पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्यासोबत आज झालेल्या आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला

म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं प्रामुख्यानं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे

ससूनचे प्रशासक चोकलिंगम यांच्या हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले

सारथी संस्थेचा कारभार राजर्षीं छत्रपती शाह महाराजांच्या नावाला साजेसा त्यांचा गौरव वाढवणारा असला पाहिजे त्यासाठी सारथीने भविष्याचा वेध घेऊन प्रकल्प तयार करावेत पुढील दहा वर्षांचा आराखडा तयार करावा संस्थेचं काम पूर्ण क्षमतेने होण्यासाठी आवश्यक मन्ष्यबळ उपलब्ध करण्यावरोबरच शासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सारथी संस्थेत आयोजित विशेष बैठकीत दिला सारथीला कायमस्वरूपी नवीन इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले पुणे शहरात जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या ताळेबंदच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी इथल्या प्णे कृषी उत्पन्न बाजार समितीनेही बाजार बंद ठेवण्याचा निर्णय आज संध्याकाळी उशिरा घेतल्याचे समितीचे प्रशासक बी

देशमुख यांनी सांगितले

शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल आणू नये असं आवाहनही समितीने केले आहे प्रतिबंधित क्षेत्रातील संशयित रुग्णांचे निदान जलद गतीने व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात आजपासून रॅपिड अंटिजेन टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात आलं आहे या अंतर्गत संशयित रुग्णांबरोबरच इतर आजार असणारे रुग्ण तसेच गरोदर माता यांचेही निदान करण्यात येणार आहे कोरोनाचा प्राद्र्भाव वाढत आहे

मंडळाच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत यांसंबंधीचा निर्णय घेण्यात आला

पुणे महापालिकेच्या हद्दीतील उरुळी देवाची इथल्या ग्रामस्थांनी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आणि हंडे घेऊन पुणे महापालिकेचा निषेध केला लाखो रुपये खर्च करून महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनमध्रन पाणीप्रवठा करण्याचे काम पूर्ण केले आहे मात्र अद्यापही पाणी सुरू झालेलं नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं प्ण्यातल्या कॅटलिस्ट फाऊंडेशनवतीने राजर्षी छत्रपती शाह महाराज यांच्या जयंतनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तत्व स्पर्धेत पुण्याच्या स्नेहा सोनोने हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे

उद्या शहर आणि परिसरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत